मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दुपारी बारा वाजल्यापासून सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात अद्यापही चौकशी सुरुच राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी येत्या पाच दिवसात गुन्हा दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश राष्ट्रवादी

सीबीआयकडून न्यायालयासमोर बाजू मांडताना महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी चिदंबरम तपासात सहकार्य करत नाहीत उत्तरं टाळण्याकडे त्यांचा कल असल्याचं सांगत त्यांच्या कोठडीची मागणी केली दोन हजार सात सालच्या या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं गेल्या वर्षी खटला दाखल केला होता पी चिदंबरम यांना बारा प्रश्न विचारले गेले असून त्यापैकी सहा प्रश्नांची उत्तरं त्यांनी यापूर्वीच दिली आहेत असं चिदंबरम यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी न्यायालयात सांगितलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतल्या सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात दुपारी बारा वाजल्यापासून अद्यापही चौकशी सुरु आहे त्यांचे कुटुंबीयही राज ठाकरे यांच्यासमवेत कार्यालयाबाहेर हजर आहेत ईडीनं कोहीनूर मिल गैरव्यवहार प्रकरणी ठाकरे यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं दरम्यान ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण मार्गानं आंदोलनाचा इशारा दिला होता

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी होत असल्याच्या पार्शभूमीवर मुंबईत तसंच नाशिकमध्येही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत

या सर्वाविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावे असल्यानं गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत बँकेच्या संचालक मंडळात राहिलेल्या राजकीय नेत्यांनी आपले निकटवर्तीय तसंच मर्जीतल्या लोकांना नियमबाह्यपणे कर्जवाटप केल्यामुळे बँक डबघाईला आल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे याप्रकरणी तत्कालीन संचालक तसंच अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून चौकशी करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आज धुळयातून प्रारंभ झाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातल्या प्रमुख मार्गाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष रथातून रॅली काढली यावेळी स्स्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येनं धुळेकर नागरिक मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते या रॅलीचे धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्ग जवळील नगावबारी इथं समारोप करण्यात आला या महाजनादेश यात्रेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पर्यटनमंत्री जयकुमार रावल खासदार डॉक्टर सुभाष भामरे आदी मान्यवर सहभागी झाले आहेत त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची दोंडाईच्या तसंच नंदुरबार इथं जाहीर सभा होणार आहेत या यात्रेच्या अनुषंगानं स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज सेलू पाथरी तसंच परभणी इथं पक्षाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या राष्ट्रवादी काँप्रेसची शिवस्वराज्य यात्रा आज जिंतूर आणि परभणी इथं झाली यावेळी खासदार अमोल कोल्हे माजी उपमूख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती राज्यातील एकंदर परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना सन्मानानं जगण्याची उमेद निर्माण करण्याची गरज आहे

राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले असून ती सोडवण्याची ताकद केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचंही ते यावेळी म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जे गेले ते केवळ स्वार्थासाठी गेले आहेत त्यांच्या जाण्याने पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही उलट नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल असं अजित पवार म्हणाले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शासनाच्या कारभारावर टीका केली

यवतमाळ जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात पादंण स्स्त्यांच्या कामांना कोणताही विलंब न करता गती द्या अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी आज दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने तसंच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते गावागावातील इंग्रजकालीन पांदन रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने याकडे गांभिर्यानं लक्ष देऊन कामे त्वरीत सुरू करून घ्यावीत पांदन रस्ते योजनेसाठी संपूर्ण एका टिमचे गठण करा अशा सूचना त्यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला दिल्या तसेच शासनाच्या मागेल त्याला शेततळे धडक सिंचन पांदन रस्ते अशा योजनांचा नियमित पाठपुरावा करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या यावेळी त्यांनी शहरातील घनकचरा प्रक्रियेबाबतसुध्दा आढावा घेतला

धूळे जिल्ह्यात सेंद्रीय आणि जैविक खतांमध्ये रासायनिक खताची भेसळ करण्याचा प्रकार उघडकीला आला आहे साक्री तालुक्याल्या रामीकर ग्रो इंडस्ट्रीज जीबी ग्रो इंडस्ट्रीज आणि लाब्धी ग्रो केमिकल यांनी अशाप्रकारे खतांची भेसळ करुन विक्री केल्याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच या दुकानांमधून पावणे दोन लाख रुपयांचा भेसळयुक्त खतसाठा जप्त करण्यात आला आहे

गेली काही दिवस नंदुरबार मधील सेंट्रल किचन टिकेचे लक्ष ठरत होतं याच पाबभूमीवर अप्पर आयुक्त गिरीश सरोदे यांनी सेंट्रल किचनची तपासणी करुन इथल्या अन्न पदार्थांबाबत समाधान व्यक्त केलं वाशिम जिल्ह्यातल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी वाशिम जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीनं उद्या विद्याभारती कॉलेज इथं रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालकांनी केलं आहे गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून दुपारपासून पाऊस पडत आहे

लातूरमधे ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत सांगली जिल्ह्यातही दुपारी दमदार पाऊस झाला

जिल्ह्यातील पिक पिवळी पडत आहेत

जिल्ह्यावर दृष्काळाचे संकट घोघावत आहे जिल्हावासीयांच्या आशा आता केवळ परतीच्या पावसावर अवलंबून आहेत